मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या आमदारांनी काल विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनकर यांची भेट घेऊन आपला निर्णय कळवला

राज्यात पक्ष अधिक मजबूत होण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलं म्ख्यमंत्री सावंत यांच्या मंत्रीमंडळाची आज फेररचना होणार असून काँग्रेसमधून पक्षात आलेल्या आमदारांपैकी काही जणांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची तर सध्याच्या मंत्र्यांपैकी काही जणांना वगळलं जाण्याची शक्यता आहे

यामुळे मुख्यमंत्री डी कुमारस्वामी यांच्या सरकारच्या संकटात आणखी वाढ झाली आहे दरम्यान कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष जाणीवपूर्वक आपला राजीनामा स्वीकारत नसल्याची तक्रार करत कर्नाटकातल्या बंडखोर आमदारांनी काल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालय आज या तक्रारीवर सुनावणी घेण्याची शक्यता आहे या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी काल मुंबईत आलेले काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी

शिवकुमार यांना मुंबई पोलिसांनी या आमदारांची भेट घेण्यापासून रोखलं पोलिसांनी शिवकुमार यांना ह्या हॉटेलमध्ये प्रवेश करू न देता त्यांना परत बंगळूरला पाठवलं

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली या संदर्भातली छोटी प्राधिकरणं समाप्त करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे आता अशा नऊ प्राधिकरणांऐवजी एकच प्राधिकरण अस्तित्वात असेल

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते नवीन टर्मिनल इमारत बांधण्याचं काम पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीनं करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

या योजनेच्या कामांसदर्भात काल मुंबई इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते गृहनिर्माण विकास महामंडळानं कामगार तसंच पोलीसांसाठी समर्पित गृहनिर्माण योजना राबवावी असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं

देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे प् लं च्या साहित्यावर आधारित स्टँड अप कॉमेडी ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यापर्यंत फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती पोहचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन करतांना ते काल बोलत होते

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आणखी अठ्ठावीस प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती मंत्री क्षीरसागर यांनी दिली

अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातल्या पाच टक्के शेतकऱ्यांनीच पेरणी केली आहे पेरलेलं बियाणं उगवण्याची खात्री नाही अशावेळी राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असल्याचं संघट्नेचे लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी म्हटलं आहे

हे पदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय धावपटू ठरली आहे चारशे मीटर ज्युनियर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी द्युती ही दसरी महिला धावपट्र ठरली आहे

पावसाच्या व्यत्यामुळे दोन दिवस चाललेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी दोनशे चाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं

भारताच्या डावाची सुरुवातच काल अडखळत झाली रोहित शर्मा विराट कोहली आणि के एल राहुल हे आघाडीचे फलंदाज पहिल्या चार षटकांतच प्रत्येकी एक एक धाव करून बाद झाले

दरम्यान या स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे

निवडण्का या मतपत्रिकेवरच व्हायला हव्यात अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

या मागणीचं निवेदन काल पक्षाच्या वतीनं पाथरी तहसीलदारांना सादर करण्यात आलं

रत्नागिरी जिल्ह्यात काल पावसानं जोरदार हजेरी लावली खेडमध्ये जगब्डी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्यामुळं रात्री जगबुडी पुलावरची मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती

तारांगण विज्ञान उद्यान वैज्ञानीक प्रदर्शन भरवण्यासाठी गॅलरी थ्रिडी थिएटर त्याचबरोबर संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा या केंद्रात उभारली जाणार आहे

केंद्र सरकारनं प्रलंबित रेल्वे मार्ग पूर्ण करण्याच्या अनुषंगानं अंब्रेला योजना सुरु केली असून त्यात नांदेड बीदर मार्गाचा समावेश करण्यात आला आहे

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली